यात राष्ट्रवादीनं अनक्त विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहा अजित पवार छगन भुजबळ राजक्तीटोप जितेंद्र आव्हाड नवाब मलिक दिलीप वळसप्रिटील धनंजय मुंडा अयंत पाटील या दिग्गज नस्त्रींचा पहिल्या यादीत समावतीआहा जिसगाव कवठीविहांकाळ मधून सुमन आर

रशियामधल्या उलान उदविथं आजपासून जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेला सुरुवात होत आहा मा प्रतिष्ठीत अकराव्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत जगातल्या सर्वोत्तम महिला खळिडू सहभागी होतील